ही स्थिती लक्षात घेता आगामी दोन ते तीन महिने या आव्हानांचा परिणामकारक सामना करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यासाठी मुंबईत आणखी पाच ते सहा हजार खाटांची व्यवस्था केली जाईल ऑक्सिजन आणि अतिदक्षता कक्षाची व्यवस्था प्रशासन करील त्यादृष्टीने सरकार उत्पादकांना ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना देईल असं मुख्यमंत्री म्हणाले

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा आणि बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत असं सांगून पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजाग्रतीवर भर देण्याच्या सूचना यावेळी दिल्या

पटोले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना विषाणू संसर्ग विषयक चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे

ते काल औरंगाबाद इथं मराठवाडा पदवीधर मंचाच्या संवाद अधिवेशनापूर्वीचा वेध मराठवाड्याच्या प्रश्नांचा या कार्यक्रमात द्र दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते खासदार डॉ भागवत कराड यांनी या कार्यक्रमाचं उदघाटन केलं यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कृष्णा खोऱ्यातलं साडेतेवीस अब्ज घनफूट पाणी टाटा वीज प्रकल्पाचं पाणी नैसर्गिक न्यायाप्रमाणं मराठवाड्याला मिळालं तर इथला दुष्काळ कायमचा संपेल असं सांगून मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्न विधीमंडळात मांडणार असल्याचं सांगितलं

कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली ते म्हणाले ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत ते आपल्या घरी बसून परीक्षा देता येईल ज्यांच्याकडे लॅपटॉप आयपॅड आहेत त्यांनाही ती देता येईल

ती महाविद्यालयं आणि एमकेसीएलची जी ट्रेनिंग सेंटर आहेत यांना विनंती करणार आहोत हे ही जिथं शक्य नाही त्यांना मात्र हँड रिर्टन ओएमआर शिटस देऊन त्यांच्या आम्ही परीक्षा घेवू आणि कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही

यानुसार आता आठ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परिक्षेचे अर्ज दिलेल्या मुदतीत भरता आले नाहीत म्हणून ही मुदत वाढवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं

माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीनिमित्त काल शिक्षक दिनी आयोजित शिक्षक प्रस्कार वितरण समारंभात ते बोलत होते

या प्रस्कार विजेत्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्या संगिता सोहोनी या राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे मुलांच्या चारित्र्य निर्मितीत आणि त्यांच्या ज्ञानवर्धनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असले असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले पुरस्कार प्राप्तीनंतर बोलतांना अहमदनगरचे शिक्षक नारायण मंगलाराम म्हणाले विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक विकास न करता त्यांचा गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनं आम्ही शाळेत नव नवीन उपक्रम सातत्यानं राबवत आलो त्यातून समाजामध्ये जिल्हापरिषदेच्या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलला

असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे मुंबईत पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी नविन शैक्षणिक धोरण या विषयावर ते काल बोलत होते या धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचंही ज्ञान अद्ययावत केलं जाणार आहे

देशाच्या विविध भागातील मागणी आणि प्रतिक्षा यादीवर रेल्वेचं बारकाईनं लक्ष असून गरजेनुसार योग्य वेळी आणखी गाड्या सुरु केल्या जातील असं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं परीक्षा किंवा इतर कारणांसाठी राज्य सरकारांकडून विशेष विनंती आली तर आणखी गाड्या सोडल्या जातील असंही त्यांनी सांगितलं

राज्यात आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे

नांदेड जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्नित भारतीय मजदूर युनियन सिटूचा विस्तार आणि ती मजबूत करण्यामध्ये भवलकर यांचं मोठं योगदान होतं औरंगाबाद जालना आणि नांदेड इथल्या औद्योगिक वसाहतींमधल्या विविध कंपन्यांमध्ये सिटूमार्फत काम मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात भवलकर हे सतत लढत राहीले कामगार कर्मचारी संयुक्त समितीचे ते नियंत्रक होते मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवरही त्यांनी सतत आपली भुमिका मांडत राहीले विद्यांपीठ नामांतर लढ्यांतही भवलकर हे अग्रभागी राहीले काल सायंकाळी औरंगाबाद इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

या संसर्गावर उपचारांसाठी आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जाईल असं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा अशी त्यांची मागणी होती यावेळी आमदार डॉ राहुल पाटील आमदार मेघना बोर्डीकर आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं

गेल्या सहा महिन्यांपासून रोजगार बुडाला असल्यानं सरकारनं मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं

हिंगोली शहरानजिक आंधरवाडी शिवारात ही घटना घडली अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करत असताना या तस्करांनी पथकावर केला यात पथकातले अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले याप्रकरणी संबधितांविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर काळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिल

या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताचा संप्रष्टात आला होता

श्वसनाचा त्रास होत असल्यानं दोन दिवसांपूवी त्यांना जुहूतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी मंजिले और भी है रावण फिर तेरी कहानी याद आई इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली डाकू और पोलीस खुदाई इत्यादी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन बुरंगे सचिव तुळशीराम इंगळे कार्याध्यक्ष उषा मोतीपवळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथ्वीराज बी

यांना याबाबत निवेदन दिलं जिल्हा परिषदेमध्ये अभियंता संवर्गाची अनेक पदे रिक्त असल्यामुळं अभियंत्यांवर अगोदरच कामाचा मोठा ताण आहे त्याचबरोबर याच अभियंत्यांना प्रशासक आणि अभियंता या दोन्ही भूमिकेतून काम करताना अनेक गृंतागृंतीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असं संघटनेचं म्हणणं आहे